आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून ते काल देशवासियांशी संवाद साधत होते

मोदी येतील आणि जातील मात्र या देशाची एकात्मता आणि कार्य कधीही कमी होणार नाही देशाची संस्कृती ही अमर राहील असं ते म्हणाले

हा कार्यक्रम राजकारणापासून अलिप्त रहावा यासाठी केलेल्या प्रयत्नांना देशवासीयांनी साथ दिली असं ते म्हणाले संविधान दिन आज साजरा होणार असल्याचं सांगून पंतप्रधानांनी घटना समिती म्हणजे आपल्या देशातल्या महान प्रतिभावंत व्यक्तींचा एक संगम होता असं नमूद केलं या घटना समितीच्या केंद्रस्थानी राहिलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा येत्या सहा डिसेंबरला महापरिनिर्वाण दिवस आहे त्यानिमित्त पंतप्रधानांनी आंबेडकर यांच्या स्मृतींना वंदन केलं

राम मंदिराचा मुद्दा हा नवीन नसल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे अयोध्येला गेल्यामुळे त्यांना राजकीय फायदा होणार नाही आणि भारतीय जनता पक्षाला तोटाही होणार नाही असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यासाठी ते काल लातूर इथं आले असता वार्ताहरांशी बोलत होते हिंदुत्ववादी मतांचं विभाजन होऊ नये म्हणून शिवसेनेनं य्ती करावी अशी भाजपाची भूमिका असल्याचं ते म्हणाले दरम्यान उस्मानाबाद इथं वार्ताहरांशी बोलतांना दानवे यांनी राममंदिराचा अध्यादेश काढण्यासाठी भाजपकडे राज्यसभेत बहुमत नसून आगामी लोकसभा निवडणुकीनंतर ते शक्य होईल असं नमूद केलं मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या एक डिसेंबरला जल्लोष करण्याच्या वक्तव्याचं दानवे यांनी यावेळी बोलतंना समर्थन केलं

अयोध्येत काल राम जन्मभूमीवर जाऊन भगवान रामाचं दर्शन घेतल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते राम मंदिरासाठी अध्यादेश आणा कायदा करा शिवसेना पाठिंबा देईल असा पुनरुच्चार त्यांनी केला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेला उशीर होत असल्यानं सरकारनं कायदा केला पाहिजे असं म्हटलं आहे नागपूर इथं विश्व हिंद्र परिषदेतर्फे आयोजित हुंकार मेळाव्यात ते काल बोलत होते राम मंदीर हा कोणासाठीही राजकीय विषय नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सातारा जिल्ह्यात कऱ्हाड इथं काल ते वार्ताहरांशी बोलत होते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेतलं ते अयोध्येत गेल्याचा आम्हाला आनंदच असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले हे बातमीपत्र आकाशवाणीच्या औरंगाबाद केंद्रावरून प्रसारित केलं जात आहे आमचं हे बातमीपत्र न्यूज ऑन ए

डॉट कॉम या संकेतस्थळावरही उपलब्ध आहे

सोलापूर शहर काँग्रेस समितीच्यावतीनंही शहरातल्या यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलक्रमार शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केलं

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर अशोक चौसाळकर होते राज्यातल्या शेतीला नवसंजीवनी देण्याचं काम यशवंतराव चव्हाणांच्या विचारांमध्ये असल्याचं सानप यांनी यावेळी बोलतांना सांगितलं

तर महिलांच्या एकेरी सामन्यात साईना नेहवाल तसंच महिला दहेरीत अश्विनी पोनप्पा आणि सिक्की रेड्डी तसंच प्रुष दहेरीत सात्विक रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना मात्र रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं

येत्या सहा डिसेंबरपासून दोन्ही देशांदरम्यानच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेला अॅडलेड इथं सुरुवात होणार आहे

त्यामूळे आमचा खूप फायदा झाला पहिले आम्हा गॅस नव्हता तेव्हा घरामध्ये ध्रपट ध्रपट व्हायचं इंधन आण्यासाठी ख्रप दर दर जावं लागत होतं काट्या कूट्यातून मधून काड्या आणाव्या लागत होत्या गोऱ्या थापाव्या लागत होत्या आणि भाकरी करतांना खूप त्रास व्हायचा

आता गॅस मूळे खूप फायदा झाला आहे मूलांचा डब्बा पण लवकर होतोय

आता सर्व कामे कशी वेळेवर व्हायले मूलांना पण आता शाळेत जायला उशिर होत नाही म्हाताऱ्या माणसांना पण धूपटा पासून खूप त्रास व्हायचा त्यामूळे या प्रधानमंत्री उज्वला योजनेतून गॅस मिळाल्यापासून आम्हाला खूप फायदा झाला

भारतीय संविधानाबाबत जनजागृती व्हावी या उद्देशानं हा दिवस साजरा करण्यात येतो यानिमित्तानं औरंगाबाद जिल्ह्यातल्या सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये संविधानाचं सामुहिक वाचन करण्याचं आवाहन सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्तांनी केलं आहे तसंच उद्यापासून ते दोन डिसेंबर पर्यंत संविधान सप्ताह साजरा करण्यात येणार आहे